पाकिस्तान विरोधात जगभरात निर्माण झालेल्या एकमताचा विचार करून चीननं काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानाला पाठबळ देणं बंद करावं असं भारतानं चीनला बजावलं

मोदी यांनी आज कोझीकोड इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते आज जगभरात दवेष हिंसा मतभेद आणि दहशतवादापासून सुटका मिळवण्याचे प्रयत्न स्रु आहेत अशा परिस्थितीमधे भारतातली जीवनपद्धती म्हणजे जगासाठी आशेचा किरण आहे असं ते म्हणाले भारतात कोणताही मतभेद बळाच्या जोरावर नाही तर संवादाच्या आधारे सोडवला जातो असंही मोदी यांनी अधोरखित केलं अनेक पाश्चात्य देशांनी महिलांना मताधिकार देण्यासाठी अनेक दशकांची वाट पाहिली मात्र भारताच्या घटनाकारांनी पहिल्या दिवसापासूनच महिलांना मताधिकार दिला असं मोदी यांनी नमूद केलं महात्मा गांधींनी कायमच शांततेच्या तत्वाचा प्रस्कार केला आणि त्याद्वारेभारताला स्वातंत्र्यही मिळवून दिलं असं मोदी यांनी सांगितलं पाकिस्तानविरोधात जगभरात निर्माण झालेल्या एकमताचा चीननं विचार करावा आणि काश्मीरचा मुददा मांडण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानाला पाठबळ देणं बंद करावं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश क्मार यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते चीनच्या पाठिंब्याच्या जोरावर पाकिस्ताननं काश्मीरचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करत स्रक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला हे व्यासपीठ अशा विषयांसाठी नाही तसंच हा भारत आणि पाकिस्तानमधला द्विपक्षीय म्द्दा आहे असंच स्रक्षा परिषदेच्या अनेक सदस्यांचं मत असल्याचं त्यांनी सांगितलं पाकिस्ताननं काश्मीरमधल्या स्थितीबाबत केलेले आरोप विश्वसनीय नसल्याम्ळे त्यांचे प्रयत्न फसले असंही रवीश क्मार म्हणाले शांघाय सहकार्य संघटनेच्या सरकार मधल्या प्रम्ख मंडळाच्या या वर्षी होणा या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार आहे प्रधानमंत्री स्तरावर दरवर्षी होणा या बैठकीत शांघाय सहकार्य संघटनेचे विहित कार्यक्रम आणि अनेक स्तरावरच्या आर्थिक तसंच व्यापारी सहकार्याबाबत चर्चा होते रशिया चीन भारत पाकिस्तान किर्रीझस्तान कझाकस्तान उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान हे संघटनेचे आठ सदस्य देश तसंच अफगाणिस्तान इराण मंगोलिया आणि बेलारुस ह्या चार निरिक्षक देशांना या बैठकीचं निमंत्रण पाठवलं जाईल असं परदेश व्यवहार प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं जम्मू काश्मीरसाठी सरकारनं केलेल्या विकासांबददल जनजागृती करण्यासाठी कैंद्रीय मंत्र्यांचा एक गट शनिवारी जम्मू काश्मीरला भैट देणार आहे

नागरिकत्व द्रुस्ती कायदा लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध् राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं केरळचे राज्यपाल अरीफ महम्मद खान यांनी आज स्पष्ट केलं राज्य सरकारच्या या कृतीला आपला विरोध नसला तरी राज्याचा प्रमुख म्हणून ही माहिती देणं आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकत्व स्धारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे असं कैद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे या नव्या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात खरौना मैदानावर झालेल्या सार्वजनिक सभेत ते बोलत होते ही सभा नागरिकत्व स्धारणा कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी भाजपानं हाती घेतलेल्या मोहिमेचाच एक आग आहे केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते या कायदयाच्या माध्यमातून केंद्र सरकार अनेक पीडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे विरोधी पक्षांनी त्यावरुन जनतेची दिशाभूल करु नये असं शहा यांनी सांगितलं लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले राष्ट्रक्ल संसदीय संघटनेच्या भारत विभागीय सातव्या परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते आज लखनऊ इथं बोलत होते

न्यायमूर्ती धिंग्रा समितीच्या अहवालाचा संदर्भ देत तत्कालीन काँग्रेस सरकारनं दंगलीची चौकशी करण्यात प्ढाकार घेतला नाही तसंच शीखांचं शिरकाण करणा या गुन्हेगारांना शिक्षा करण्यात रस दाखवला नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं या दंगलीची योग्य प्रकारे चौकशी कधीच झाली नाही हा धिंग्रा समितीच्या अहवालातून निघालेला मख्य निष्कर्ष अत्यंत महत्वाचा आहे असं ते म्हणाले

साकनिधर जवळ ही द्र्घटना घडली या द्र्घटनेत पाच जण जागीच ठार झाले मात्र गंभीर जखमी झालेली महिला उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडली ग्जरातमधल्या सातव्या आर्थिक जनगणनेला आज म्ख्यमंत्री विजय रूपानी यांनी प्रारंभ केला सांख्यिकी आणि योजना अंमलबजावणी मंत्रालय सेवा केंद्रामार्फत ही जनगणना करतं

देशाच्या आर्थिक सामाजिक कार्यन्वयात या माहितीचा उपयोग होईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या यादीतून महेंद्रसिंग धोनी याचं नाव वगळण्यात आलंय बीसीसीआयनं आज मध्यवर्ती कराराची यादी जाहीर केली

गवाहाटीमधे सुरु असलेल्या खेलो इंडियायुवा स्पर्धांमधे महाराष्ट्राच्या तीन भारोतोलनपटूंनी सुवर्णपदक पटकावलं